प्रसिद्ध अभिनेता इरफान खान यांचं निधन राज्या राज्यांमध्ये अडकलेल्या स्थलांतरीत मजूर आणि इतरांना त्यांच्या गावी पाठवण्याची सोय करावी असा आदेश केंद्र सरकारनं राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना जारी केला आहे हे अडकलेले लोकं जिथं असतील तिथं त्यांची वैद्यकीय तपासणी करून मगच त्यांना पाठवावं आणि ते त्यांच्या गावी पोचल्यानंतर केंद्र सरकारच्या दिशा निर्देशांनुसार त्यांना घरी किंवा संस्थात्मक विलगीकरणात ठेवावं असं गृह मंत्रालयानं सांगितलं आहे राज्यात अडकलेल्या स्थलांतरित मजूरांना नियोजनबद्ध पद्धतीनं त्यांच्या गावी पाठवण्यासाठी राज्य सरकार इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहे असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं ते आज नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होते

नवी मुंबई इथल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातल्या धान्य बाजारामध्ये आज कोरोना विषाणूची बाधा झालेले चार रूग्ण आढळून आलेत

त्यामुळे महापालिका प्रशासनानं हा भाग प्रतिबंधित केला आहे औरंगाबाद जिल्ह्याचा ग्रामीण भाग पुढचे दोन दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी दिले आहेत

या नियमाचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्या इशारा दिला आहे नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी रस्त्यावर न येता पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन पोलिस अधीक्षकानी केलं आहे हिंगोली जिल्ह्यात आज आणखी दोन नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले त्यापैकी एक विशेष राखीव पोलिस दलाचा जवान आहे आता जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या सोळा झाली आहे रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनानं तीन मे पर्यंत जिल्हातली सर्व दुकानं बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत संचारबंदीची कठोर अंमलबजावणी करण्याबाबत तसचं घराबाहेर पडणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे

त्यांचा कोरोना विषाणू चाचणीचा अहवाल पॅझिटिव्ह आला होता या व्यक्तीला हृदय विकाराचाही त्रास होता असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

उपचारानंतर त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानं त्यांना घरी पाठवलं आहे

योग्य उपचार तसंच डॉक्टर परिचारिकांनी धीर दिल्यानं आपण कोरोनाविरुध्दची ही लढाई जिंकल्याची भावना कोरोनावर यशस्वी मात करणाऱ्या या महिलेनं व्यक्त केली दरम्यान दुःखीनगर भागातल्या कोरोनामुक झालेल्या महिलेला रुणालयातून घरी पाठवण्याबाबत दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल असं जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मध्रकर राठोड यांनी सांगितलं

हा ओघ असाच सुरू राहिला तर करोना फैलाव होण्याची भीती लक्षात घेऊन सातारा जिल्ह्यातून कुंभार्ली घाट मार्गानं रत्नागिरी जिल्ह्यात होणारी वाहतूक पूर्णपणे बंद करायचे आदेश रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जारी केले आहेत सोलापूर जिल्ह्यातल्या वेळापूर इथं वेळापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची घटना घडली जावेद नजीर जमादार असे मारहाण झालेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे

याप्रकरणी आरोपी जाधव विरोधात स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे दिवसरात्र कोरोना विरुद्ध लढणारे पोलीस आरोग्य कर्मचारी नर्स डॉक्टर तसेच मनपा सफाई कामगार यांच्या पगारात कपात करू नये अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे दाट झोपडपट्टयांमध्ये कोरोना अधिक प्रमाणात पसरत आहे कोरोनाचा धोका टाळण्यासाठी दाट झोपडपट्टयांमध्ये होम कॉरन्टाईन केलेल्या लोकांची व्यवस्था त्यांच्या झोपडपट्टीच्या जवळ असणाऱ्या शाळांमध्ये करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे

देशात अन्नधान्याचा कोणताही तुटवडा नसून दूध आणि भाजीपालाही उपलब्ध होत असल्याचंही त्यांनी सांगितलं

यावर्षी पर्जन्यमान सामान्य राहील असा अंदाज असल्यानं देशात अन्नधान्याचं उत्पदन सरासरीपेक्षा अधिक होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली

परदेशी बाजारांमधल्या सकारात्मक कलाच्या पार्श्वभूमीवर वित्तीय बँकिग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांचे समभाग आज तेजीत राहिले

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेला लॉकडाऊन अनेक देशांमध्ये हळूहळू मागे घेतला जात असल्यानं रुपयाचं मूल्य वाढल्याचं मत बाजार निरीक्षकांनी व्यक्त केलं आहे प्रसिद्ध अभिनेता इरफान खान यांचं आज मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात निधन झालं

गेले काही दिवस ते दुर्मीळ कर्करोगाशी झुंज देत होते मूळचे जयपूरचे इरफान खान राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून प्रशिक्षण घेऊन अभिनय क्षेत्रात उतरले

सलाम बॉम्बे पानसिंग तोमर मकबूल लंच बॉक्स बिल्लू अशा अनेक चित्रपटातल्या त्यांच्या भूमिका संस्मरणीय ठरल्या प्रायोगिक रंगभूमी आणि द्रचित्रवाणी मालिकांमधेही त्यांनी आपला ठसा उमटवला होता श्रीकांत भारत एक खोज चंद्रकांता या लोकप्रिय मालिकांबरोबरच विविध रिअखिंटी शो मधला त्यांचा सहभाग प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला तंत्रशुद्ध संयत अभिनय बोलके डोळे आणि भूमिकेत समरसून जाण्याची त्यांची शैली समीक्षकांनीही वाखाणली होती

अभिनयाच्या विविध गटात त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते इरफान खान यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे इरफान खान हे अतिशय प्रतिभावंत अभिनेता होते त्यांनी केलेल्या विविधांगी भुमिकांमुळे ते सदैव रसिकांच्या स्मरणात राहतील असं राष्ट्रपतींनी पाठवलेल्या शोकसंदेशात म्हटलं आहे त्यांच्या जाण्यानं चित्रपट सृष्टीचं मोठं नूकसान झालं आहे अशा शब्दांत राष्ट्रपतींनी खान यांना आदरांजली अर्पण केली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही इरफान खान यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे विविध माध्यमांमधे आपल्या लवचिक अभिनयानं स्वतःचं स्थान निर्माण करणाऱ्या इरफान यांच्या निधनामुळे जागतिक चित्रपट आणि रंगभूमीची हानी झाली आहे असं मोदी यांनी त्यांच्या शोकसंदेशात म्हटलंय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी इरफान खान यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे इरफान खान हे सामाजिक जाण असणारे प्रतिभावंत कलाकार होते असं राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे अभिनेता इरफान खान यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपट सृष्टीने एक मेहनती अष्टपैलू अभिनेता गमावला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनेता इरफान खान यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे आता ऐकूयात कोरोना विषाणू संसर्गामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा आमचे वार्ताहर देविदास पाठक यांनी घेतलेला आढावा